शहा यांनी काल जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे निर्देश दिले संयुक्त पोलीस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाईल गृह मंत्रालयानं जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत जेएनयूचे रजिस्ट्रार आणि प्र कुलगुरुंनी आज सकाळी बैजल यांची भे घेतली आणि त्यांना जेएनयूमधल्या स्थितीबाबत अवगत केलं जेएनयूमधे काल घडलेल्या हिंसक घ िनेांचा मनुष्यबळ विकास मंत्री स्मेश पोखऱियाल निशंक यांनी निषेध केला आहे हे दुर्दैवी असून अतिशय चिंताजनक आहे असं सांगत कैंपस क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे दक्षिण पश्चिम पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी सांगितलं की याप्रकरणी पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे दरम्यान जेएनयूनं कालच्या या हिंसाचाराबाबतचा सविस्तर अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी तसंच लोकांना या कायद्याविषयी माहिती देऊन या कायद्याविषयी पसरवण्यात आलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम कालपासून सुरू झाली या कयद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा नेते मंत्री आणि पदाधिकारी यांनी तीन कोटी कुट्रिंपर्यंत पोचण्यासाठी काल ही राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अभित शहा दिल्लीतल्या लाजपत नगर अल्या मोहिमेत सहभागी झाले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नितीन गडकरी प्रकाश जावडेकर निर्मला सीतारामन आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा नेते देशाच्या अनेक भागातील या मोहिमेत सहभागी झाले होते

नुकतीच नानकाना साहिब गुरुद्वारा क्रि झालेली तोडफोड आणि पावित्र्य भंगाचं प्रकरण तसंच एका शीख मुलीचं अपहरण करुन सक्तीनं धर्मांतर आणि लग्न केल्याच्या घा जेनंतर ही घा जेा घडली आहे पाकिस्तान सरकारनं ळाळ करणं सोडून या प्रकरणातल्या गुन्हेगारांना त्यांच्या घृणास्पद कृत्यांसाठी कडक शासन करावं असं आवाहन भारतानं केलं आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे माजी महासंचालक राजीव राय भाजागर यांची जम्मू कश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांचे आता तीन सल्लागार असतील कर्ना क्रिचे माजी राज्यपाल ी एन चतुर्वेदी यांचं काल रात्री नॉएडा क्रि खासगी रूग्णालयात निधन झालं

निव्रडणूक आयोग दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करणार आहे दुपारी साडेतीन वाजता आयोगाची पत्रकार परिषद होत आहे

अणू ऊर्जेचं संवर्धन क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्दंधांचं पालन करणार नाही असं ज्ञाणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे

दरम्यान युरोपिय संघ जेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या अणूकराराबाबत चर्चा करण्यासाठी तसंच राणमधला तणाव दूर करण्यासाठी ाजणचे परराष्ट्रमंत्री महम्मद जावेद झारिफ यांना ब्रुसेल्स ाक्रें येण्याचं निमंत्रण दिलं आहे कासिम सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उर्णानं अमेरिकेवर हल्ला केला तर अमेरिकाही उर्णमधल्या सांस्कृतिकवृष्ट्या महत्वाच्या असलेल्या ठिकाणांवर हल्ला करेल असा ि गारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे ते आज फ्लोरीडा ध्रून ख्रिसमसची सुट्टी संपवून व्हाई हाऊससाठी निघत असताना बातमीदारंशी बोलत होते

अमेरिकेन मोठी गुंतवणूक करून श्रीकमध्ये अत्याधुनिक हवाई तळ उभारला आहे आणि जोपर्यंत िवककडून त्याची रक्कम अदा होत नाही तोपर्यंत हा तळ आम्ही सोडणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हालिं आहे अरब लीगचे सरचि ग्रीस अहमद अबूल घेईत यांनी ्रोक आणि अरब क्षेत्रातील घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली असून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे

उत्तर भारताच्या बह्तांश भागात थंडीची ला कायम आहे हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जम्मू कश्मीरच्या काही भागामध्ये बर्फवृष्टी झाली

राजधानी दिल्लीतही पुढचे तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पंजाब आणि हरयाणामध्ये पारा सातत्यानं सामान्य तापमानापेक्षा खाली उतरत असल्यानं थंडीची ला कायम आहे

भारत आणि श्रीलंका यांच्यात डेंटी क्रिके सामन्यांच्या मालिकेतला गुवाहा ी ब्रिला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला

दुसरा सामना उद्या ड्रि कें खेळवला जाणार असून तिसरा आणि अंतिम सामना पुण्यात दहा जानेवारीला होणार आहे

आर डी ओ अर्थात भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाही सहभागी होत आहे या प्रदर्शनात डी आर डी ओ

पंजाबमधल्या चंडीगढ रेल्वे स्थानकात काल दृष्टीबाधित लोकांसाठी दिशादर्शक सुविधेचं उद्दा जि करण्यात आलं भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळानं एनजीओ अनुप्रयासच्या सहाय्यानं ही सुविधा सुरू केली आहे अशी सुविधा असलेलं चंडीगढ हे देशातलं पाचवं आणि उत्तर भारतातलं पहिलं स्थानक आहे सर्वोच्च न्यायालयानं आज पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवला असून राज्यातल्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या आयोगाकडून शिक्षकांच्या नियुक्त्याही सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवल्या आहेत